कोरोना विषाणूच्या नवीन बाधितांमध्ये दोन प्रुष आणि एका महिलेचा समावेश आहे

मुंबईत वाढणारी रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली

याबाबतची शिफारस शासनाकडे लवकरच करण्यात येणार असल्याचं आश्वासन केंद्रे यांनी राष्टीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिल आहे

यावेळी नागरिकांकड्रन शारिरिक अंतर राखण्याचा नियम पाळला जात नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे

प्रवाशांना आरोग्य सेत् अॅप डाऊनलोड करणं विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल सिक्रिंग तापमान तपासणी कक्षातून चालत येणं तसंच विमान सुटण्याच्या किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचणं आवश्यक आहे तर विमान वाहतुक कंपन्यांना प्रवाशांचं सामान निर्जंतुक करून घेणं आवश्यक आहे विमानतळावर सगळीकडे शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करणं आवश्यक असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना आज त्यांच्या प्ण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करण्यात येत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधी यांना ट्वीट संदेशाद्वारे आदरांजली अर्पण केली आहे